यावेळी सहभागी होणाऱ्यांची निवड ऑनलाईन स्पर्धतून केली जाणार आहे

परीक्षायोद्धे त्यांच्या परीक्षेसाठी सज्ज होत असताना परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम परत येतोय असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे यावेळी हा कार्यक्रम पूर्णपणे ऑनलाईन असून जगभरातल्या विद्यार्थ्यांसाठी खुला असेल असं ट्विट त्यांनी केलं आहे सर्व विद्यार्थ्यांनी हसत आणि कसलाही ताण न बाळगता परीक्षांना सामोरं जावं असं आवाहन त्यांनी केलं आहे

ते आज मुंबईत बांद्रा इथं दिव्यांगांसाठीच्या अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिएसबिलिटीमध्ये वसतीगृहाच्या इमारतीची पायाभरणी करताना बोलत होते

प्ढच्या वर्षीपर्यंत ही इमारत पूर्ण करण्यांचं नियोजन आहे

पृण्याच्या उपनगरांमध्येही कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून ती आणखी वाढली तर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्याच्या आणि मास्कसंदर्भात कडक कारवाई करण्याच्या सुचना पोलिसांना देणार असल्याचं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितल ते काल महापालिका आयुक्तांसह आरोग्य विभागाचे अधिकारी आणि सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांबरोबर झालेल्या आढावा बैठकीनंतर बातमीदारांशी बोलत होते प्णे शहरातल्या उपचाराधीन रुग्णांची संख्या तेराशेवरुन सतराशेपर्यंत वाढली आहे

चिंतेचं कारण नसलं तरी प्णेकरांनी काळजी घ्यावी असं आवाहन महापौर मोहोळ यांनी केलं पिंपरी चिंचवड शहरात गेल्या दोन आठवड़यांपासून कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे त्यामुळे महापालिका प्रशासनानं नियमांचं काटेकोर पालन न करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारायला सुरुवात केली आहे मास्क न घालता फिरणाऱ्यांना पाचशे रुपये तर सार्वजनिक ठिकाणी थ्रंकणाऱ्यांना एक हजार रुपयाचा दंड आकारला जात आहे दरम्यान पुणे जिल्ह्यात गर्दी होणाऱ्या ठिकाणांवर आणि कार्यक्रमांवरही प्रशासन बारीक लक्ष ठेवून आहे ग्रामीण भागातल्या विवाह समारंभांमध्ये जास्त लोकांच्या उपस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे स्पष्ट निर्देश महसूल आणि पोलीस यंत्रणेला दिले आहेत विविध प्रकारच्या सांस्कृतिक राजकीय कार्यक्रमांनाही पूर्वपरवानगी बंधनकारक आहे मास्क शारीरिक अंतर आणि इतर नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्याच्या सुचनाही प्रशासनाला दिल्या आहेत

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून वाशीम जिल्ह्यात काल मध्यरात्रीपासून संचारबंदी लाग करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा आपती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष षण्मगराजन एस यांनी जारी केले आहेत पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र यायला मनाई आहे

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत

ब्लढाणा जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शहरी आणि ग्रामीण भागात संचारबंदीचा आदेश जारी केला आहे

मिरवणुक रॅली काढायलाही प्रतिबंध केला आहे

सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण बंधनकारक असणार आहे

हिंगोलीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे संचारबंदीबाबतचा बनावट आदेश समजमाध्यमांवर प्रसारित झाला आहे

राज्यात कालपासून बऱ्याच ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे

पंढरप्र अक्कलकोट मोहोळ परिसरात झालेल्या या आवकाळी पावसामुळे रब्बी पीकासह द्राक्ष बागांना धोका निर्माण झाला आहे सातारा शहर ताल्का आणि इतर भागात काल रात्री साडेनऊनंतर विजांच्या कडकडाटासह म्सळधार पाऊस झाला

जिल्ह्याच्या विविध भागात आज सकाळी पावसाचा हलका शिडकावा झाला तर कराड परिसरात गारांसह म्सळधार पाऊस झाला सांगली जिल्ह्यात मध्यरात्री ढगांच्या गडगडाटासह पावसानं जोरदार तडाखा दिला

त्यावेळी गाराही पडल्या अचानक पडलेल्या पावसामुळे शेतातल्या उभ्या पिकाचं प्रचंड न्कसान झालं अनेक भागात द्राक्ष बागांचं लाखो रुपयांचं न्कसान झालं आहे

तर अनेक ठिकाणी द्राक्ष पिकांवर या पावसामुळे परिणाम झाला द्राक्षाचे मनी कुजण्याचं प्रमाण वाढले आहे नांदेड शहर आणि ग्रामीण भागात मध्यरात्री जोरदार पाऊस झाला या पावसामुळे शेतातला गव्हू हरभरा या पिकांसह आंब्याचा मोहर गळून पडल्याम्ळे शेतीचं न्कसान झालं आहे राज्यात बर्ड फ्लू पूर्णपणे नियंत्रणात आला असल्याची माहिती पश्संवर्धन द्ग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांनी काल दिली

त्यांचे नम्ने तपासणीसाठी भोपाळच्या राष्ट्रीय उच्च सुरक्षा पश्रोग संस्थेच्या प्रयोगशाळेत तसंच पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवले जात असल्याचं केदार यांनी सांगितलं

बर्ड फ्लू रोगाबाबत गैरसमज आणि अफवा पसरवू नयेत असं आवाहनही त्यांनी केलं

हिंदुस्तानी प्रचार सभेतर्फे दिल्या जाणाऱ्या महात्मा गांधी हिंदी पत्रिका प्रकाशन प्रस्कारांचं वितरण काल राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते झालं दिल्लीहून प्रकाशित होणाऱ्या नया ज्ञानोदय ला प्रथम पारितोषिक व्यंग यात्राला दवितीय तर हंस या नियतकालिकाला तृतीय पारितोषिक प्रदान करण्यात आलं इंग्रजी भाषा येणं ही काळाची गरज असली तरी प्राथमिक शिक्षण हिंदी किंवा मराठी बंगाली यांसारख्या प्रादेशिक भाषेतून का होत नाही असा सवाल राज्यपालांनी यावेळी केला सर्वांनी स्वदेशी स्वभाषा आणि स्वसंस्कृतीच्या संवर्धनाकडे लक्ष देण्याचं आवाहन त्यांनी केलं भारतीय माहिती सेवेतले वरिष्ठ अधिकारी एन वेणुधर रेड्डी यांनी आज आकाशवाणी वृतविभागाच्या प्रधान महासंचालकपदाचा पदभार स्वीकारला

याशिवाय त्यांनी आकाशवाणी आणि दूरदर्शनमधेही आपली सेवा दिली आहे केद्र शासनाच्या प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेअंतर्गत उस्मानाबाद जिल्हयातील तुळजाप्र तालुक्यातील बोरीउमरगा तालुक्यातील बोर्डेवाडी भूसणी आणि धाकटीवाडी या तीन गावांची निवड झाली आहे